आणिप्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकरयांचीघोषणा राज्यसरकारीकर्मचारीमध्यवर्तीसंघटनेचेमाजीसरचिटणीसआणिकामगारनेतेर

कर्णिकयांचंव्रद्धापकाळानंनिधन न्यायव्यवस्थेलासुदृढबनवण्यासाठीआणिजनतेलान्यायमिळवूनदेण्यासाठीन्यायव्यवस्थाआणिसरकारनंमिळूनका असंप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीम्हटलंआहे मकरावं गुजरातउच्चन्यायालयाच्यारौप्यमहोत्सवीवर्षानिमित्तआयोजितकार्यक्रमातप्रधानमंत्रीद्रदूश्यसंवादप्रणालीच्यामाध्यमातून बोलतहोते देशातल्यानागरीकांच्याअधिकारांचीसुरक्षाअसो किंवाराष्ट्रीयहितालाप्राधान्यदेणंअसो न्यायव्यवस्थेनंनेहमीआपलंकर्तव्यबजावलंअसल्याचंतेम्हणाले न्यायव्यवस्थेतकेल्याजाणाऱ्याविविधसुधारणांमुळेन्यायालयांचंकामकाजहीआधुनिकझालंअसल्याचंसांगुनप्रधानमंत्र्यांनी कोविडकाळातसर्वोच्चन्यायालय तसंचजिल्हान्यायालयांमध्येमोठ्याप्रमाणातडिजिटलमाध्यमातूनस्नावणीझाल्याचंनमूदकेलं कोरोनासाथीच्याकाळातज्याउमेदवारांनी केंद्रीयनागरीसेवाआयोगाचीपरीक्षादिल्याआहेत आणिज्यांच्याप्रयत्नांचीसंख्यासंपलीआहे अशा छेछुकउमेदवारांनाआणखीएकसंधीदेण्याचंकेंद्रसरकारनंसर्वोच्चन्यायालयालासांगितलंआहे मात्रज्याउमेदवारांनीयापरीक्षेसाठीआवश्यकअसलेलीवयोमार्यादाओलांडलीआहे अशांनाहीसुविधालागूहोणारनाही असेदेखीलसरकारनंन्यायालयातस्पष्टंकेलंआहे

त्यामुळेच आणखीएकसंधीमिळावीअशीयाचिकासर्वोच्चन्यायालयातदाखलकरण्यातआलीहोती

आकाशवाणीसंगीतमहोत्सवहाआतापंडितभीमसेनजोशीआकाशवाणीसंगीतमहोत्सवम्हणुनसाजराहोणारअसल्या चीघोषणाकेंद्रीयमाहितीआणिप्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकरयांनीआजपुण्यातकेली भारतरत्नपं भीमसेनजोशीयांच्याजन्मशताब्दीनिमित्तआर्यसंगीतप्रसारकमंडळानंआयोजितकेलेल्याअभिवादनयासांगीतिककार्यक्रमाचं उद्घाटनकेंद्रीयमाहितीआणिप्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकर राष्ट्रवादीकॉंग्रेसपक्षाचेअध्यक्षशरदपवारयांच्याप्रमुखउपस्थितीतझालं त्यावेळीत्यांनीहीघोषणाकेली

पंडितउपेंद्रभटयांच्याअभिनयानंयाकार्यक्रमाचीसुरुवातझाली शालेयशुल्ककमीकरणकिंवामाफकरण्यासंबंधिचाविषयउच्चन्यायालयातप्रलंबितअसल्यानं सद्यस्थितीतत्यातसरकारहस्तक्षेपकरूशकतनाहीअसं राज्याच्याशालेयशिक्षणविभागानंस्पष्टकेलंआहे मात्रयामुद्यांवरन्यायालयातराज्याचीबाजूसक्षमपणेमांडूअसंशालेयशिक्षणविभागानंजारीकेलेल्यानिवेदनातम्हटलंआहे राज्यातलॉकडाऊनअसतानाहीकाहीशैक्षणिकसंस्थातसंचशाळापालकांनासंपूर्णफीभरण्याचीसकीकरीतअसल्याबातच्या तक्रारीविभागाकडेआल्याआहेत

मात्रयानिर्णयाविरोधातसध्याउच्चन्यायालयातसुनावणीसुरुआहे त्यापार्श्वभूमीवरशालेयशिक्षणविभागानंआपलीभूमिकास्पष्टकरणारंनिवेदनकालजारीकेलं विधिमंडळाच्याआगामीअधिवेशनातमच्छीमारांसाठीनवंधोरणमांडणारअसल्याचीमाहितीकृषीराज्यनंत्रीविश्वजित कदमयांनीदिलीआहे

जिल्ह्यातमागच्यावर्षीआलेल्यापुरातमच्छीमारांच्यासाहित्याचंमोठंनुकसानझालंहोतं

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अर्थात डीआर डी ओ अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रीकी विभागानं रोबोट बनवण्याची प्रशिक्षण शाळा सुरू केली आहे या शाळेत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत विविध प्रकारचे रोबो बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे तसंच या विषयात पदव्यूत्तर पदवी आणि डॉक्टरेट देखील होता येणार आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या विविध विभागांद्वारे या शाळेचं कार्यान्वयन केलं जाणार आहे या द्वारे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी नवं व्यासपीठ मिळणार आहे असं डीआर डी ओच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

मुंबईशहराचेपालकमंत्रीअस्लमशेखयांच्याअध्यक्षतेखालीआजझालेल्याजिल्हावार्षिकनियोजनसमितीच्याबैठकीतहीमंजुरी देण्यातआली

मार्च महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विविध विभागांमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या दृष्टीनं एक सर्वसमावेशक समन्वय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली आहे या संदर्भात भुजबळ यांनी शिबिराचं आयोजन केलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन आयोजित केलं जात असल्यामुळे या संदर्भात विशेष काळजी घेतली जात आहे त्याच अनुषंगानं या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे

याआंदोलनातआदिवासीमुलांच्यावस्तीगृहातीलडी बी टी

नांदेडच्याडॉ शंकररावचव्हाणशासकीयवैद्यकीयमहाविद्यालयआणिरूग्णालयाच्याअभ्यागतमंडळाचीघोषणाराज्या च्यावैद्यकीयशिक्षणआणिऔषधद्रव्येविभागानेआजकेली याअभ्यागतमंडळाच्याअध्यक्षपदीनांदेडदक्षिणचेआमदारमोहनरावहंबर्डेयांचीतरसदस्यम्हणूननांदेडउत्तरचेआमदारबाला जीरावकल्याणकर यांच्यासह तिरांचासमावेशकेलाआहे राज्यभरातीलशासकीयवैद्यकीयमहाविद्यालयेआणित्यांनासंलग्नअसलेल्यारूग्णालयावरनियंत्रणठेवण्यासाठीशासनाकड्रन अभ्यागतमंडळाचीस्थापनाकरण्यातयेते

राज्यसरकारीकर्मचारीमध्यवर्तीसंघटनेचेमाजीसरचिटणीसआणिकामगारनेतेर

कर्णिकयांच्यानिधनामुळंकामगारांचाआधारहरवल्याचीभावनाव्यक्तहोतआहे कर्णिकयांच्यानिधनाबद्दलमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीशोकव्यक्तकेलाआहे कामगारचळवळीतन्यायहक्कांसाठीलढतानाहीसामाजिकभानराखणंमहत्वाचेअसतं अशासंवेदनशीलतेचाधडाघालूनदेणारानेताहरपलाआहे अशाशब्दांतमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीकर्णिकयांनाश्रद्धांजलीवाहिलीआहे राज्यातनव्याफेरबदलांमध्येकाँग्रेसनेतृत्वाबरोबरबोलणीकरावीलागतील असंकाँग्रेसनेतेआणिराज्यमंत्रीविश्वजीतकदमयांनीम्हटलंआहे तेआजसांगलीतप्रसारमाध्यमांशीबोलतहोते

काँग्रेसनेतेनानापटोलेयांनासभापतीपदाचाराजीनामाद्यायलासांगितलहोत त्यानंतरत्यांच्यावरप्रदेशकाँग्रेसअध्यक्षपदाचीजबाबदारीसोपवली